त्यानुसार या सर्वेक्षणात इंदूर शहरानं चवथ्यांदा देशात पहिला क्रमांक मिळवला आहे सुरतला दुसरा तर नवी मुंबईला तिसरा क्रमांक मिळाला आहे

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे

उत्तरप्रदेश विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे

सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र शासन केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयला सर्वती मदत करेल अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे तथापि नरेद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआय कडून जसा गलथानपणा झाला तसा या प्रकरणात होणार नाही असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते बांगलादेशच्या विकासात भारत महत्वाची भूमिका बजावेल अशी ग्वाही भारतान बांगला देशाला दिली आहे भारताचे विदेश सचिव हर्षवर्धन श्रुन्गला यांनी काल बांगलादेशच्या पंतपप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली यावेळी दोन्ही देशातील कोरोना स्थिती आर्थिक परिस्थिती इत्यादी विषयांवर चर्चा झाली भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी परस्परातील संपर्क आणि व्यापार वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे अमेरिकेच्या उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळाल्याबद्दल डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरीस यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे पक्षाच्या अधिवेशनात बोलताना त्यांनी या उमेदवारीचा स्वीकार केला आज आपल्या भाषणात जॉर्ज फ्लोईड ब्रीओना टेलर यांचा उल्लेख करत त्यांनी सर्वांना समान न्याय देण्याचं तत्त्व पाळण्यासाठी काम करण्याचं आश्वासन दिलं कमला हॅरीस या मूळ भारतीय वंशाच्या आहेत या पदासाठी निवड झालेल्या त्या पहिल्याच कृष्णवर्णीय नेत्या आहेत राजस्थानातील कोरोना स्थिती बाबत राज्यपाल कालराज मिश्रा यांनी काल मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि आरोग्यमंत्री रघु शर्मा यांच्याशी चर्चा केली कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल राज्यपालांनी यावेळी चिंता व्यक्त केली कोरोना नियंत्रणासाठी काही नव्या उपाय योजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली बिहारमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याच प्रमाण वाढलं आहे

हा एक नवीन विक्रम मानला जातो

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ई संजीवनी या डिजिटल मंचाच्या माध्यमातून द्रध्वनीद्वारे देण्यात आलेल्या कोविडविषयक सल्ल्यांची संख्या दोन लाखांच्यावर गेली आहे

त्यानंतरनंतर अवघ्या दहा दिवसांमध्ये या मंचानं हा टप्पा गाठला आहे कोविड रुग्णांची सेवा करणाऱ्यांना तसंच वैद्यकीय सेवेशी संबंधित असलेल्यांना या मंचापर्यंत सहज पोहोच् शकता येत असल्यानं त्यांच्यासाठी तो उपयुक्त ठरला असल्याचं यावरून स्पष्ट झालं आहे सरकारी नोकऱ्यांमधल्या अराजपत्रीत पदांच्या भरतीसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली राष्ट्रीय भरती संस्थेच्या माध्यमातून ग्रुप बी आणि ग्रुप सी गटातल्या बिगर तांत्रिक पदांच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी सामायिक पात्रता परीक्षा आयोजित केल्या जातील या संस्थेमध्ये रेल्वे आणि अर्थ मंत्रालय कर्मचारी निवड आयोग अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वे भरती मंडळ आणि बँक कार्मिक निवड संस्थेचे प्रतिनिधी असतील सामायिक परीक्षेत मिळालेले गुण निकाल जाहीर झाल्यानंतर तीन वर्षांपर्यंत ग्राह्य धरले जातील आपली वयोमर्यादा पूर्ण होई पर्यन्त उमेदवार कितीही वेळा ही परीक्षा देऊ शकतात

त्यानिमित्त देशभरात विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना आदरांजली वाहिली

तेलंगणमधील पावसाचा जोर अद्याप कायमच आहे तथापि भद्राचलम इथं गोदावरी नदीचा पूर मात्र ओसरला आहे गेल्या काही दिवसातील पावसानं कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे

राजधानी दिल्ली आणि परिसराला आज सकाळी पावसाच्या जोरदार सरींनी झोडपून काढलं

पुढील काही तास दिल्ली आणि परिसरात माध्यम ते जोराचा पाऊस सुरूच राहील असं वेधशाळेन म्हटलं आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार